ते आज विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत होते राज्यात वैधानिक विकास मंडळं अस्तित्वात नसली तरी ही मंडळं अस्तित्वात आहेत असं गृहीत धरुन निधीचं वाटप ठरलेल्या सूत्रान्सारच केलं जाईल असं ते म्हणाले कोरोना संकटाचा मु्काबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं

कोरोना संकटकाळात सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण पोलिस अन्न आणि नागरी प्रवठा अशा महत्वाच्या विभागांच्या निधीला कोणत्याही प्रकारे कात्री लावली नसल्याचं त्यांनी सांगितलं आर्थिक संकटाचा सामना करत असतानास्ध्दा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रीया स्रु ठेवली त्याचबरोबर नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल राज्यात कोणत्याही घटकावरील अन्याय अत्याचार तसंच गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे अशी ग्वाही पवार यांनी दिली राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उपमुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तरं दिल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलं येत्ता अकरावीसाठीची प्रुढच्या वर्षीची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पैकी कशा पद्धतीनं घ्यावी याबाबतचा निर्णय त्यावेळची कोरोनाविषयक स्थिती पाहून घेतला जाईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं

सहयोगी प्राध्यापक पदोन्नती आणि वेतन निश्चिती पडताळणीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या त्रुटी निवारण समितीकडून मार्गदर्शन मागितलं असून ते मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली

औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला त्यावर माहिती देताना पवार म्हणाले की सरकारनं या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली त्यात विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्यानं आरोपी डॉक्टरला बडतर्फ केलं आहे याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं महिलांवर रोज अत्याचार होत असून कोविड सेंटर साठी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे कायद्यानं पैसे गोळा करता येतात का अशी विचारणा काँगेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली त्याला जोरदार हरकत घेत विरोधक आक्रमक झाले आणि गदारोळ सुरु झाला त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिट तहकूब केलं जळगावमधल्या शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं

यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशनं डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे

पूजा चव्हाण प्रकरणावरून राठोड यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता ठाकरे यांनी आज हा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता

सरकारच्या राजपत्रात व्याजदर अधिकृतपणे सूचित केल्यानंतर ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजदराची रक्कम जमा केली जाईल असं गंगवार यांनी सांगितलं

मुंबई शेअर बाजारातल्या तेजीला आज लगाम बसला

आज ख्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता

यानंतर पहिल्या डावाच्या फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतानं सलामीवीर शुभमन गील याला पहिल्याच षटकात गमावलं गील याला अँडरसननं पायचित केलं

राज्य सरकारनं खाजगी शाळांसाठीच्या शालेय शुल्काची रचना बदलू नये अशी मागणी मेस्टा या राज्यातल्या शिजी माध्यमाच्या शिक्षकांच्या संघटनेनं केली आहे यासंदर्भात मेस्टाच्या प्रतिनिधींनी आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं शालेय शुल्क हाच खाजगी उजी माध्यमांचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे मात्र शालेय शिक्षण विभागानं अलिकडेच शुल्क वसूली संदर्भात आदेश जारी केला

ब्लडाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेते माजी आमदार माणिकराव गावंडे यांचं आज पहाटे निधन झालं

त्यांच्यावर बोथाकाजी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले

राज्य निवड मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दाबाने पाणीपुरवठा करण्याचं तंत्र मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यानी विकसित केलं आहे शहरी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर प्रदीप काळबर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आयआयटीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यानी हे यश मिळवलं आहे

अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे

मध्य महाराष्ट्रातील चक्रीय चक्रवात आता विरुन गेला आहे कोकणपट्टीच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे